ते दोन दिवसांच्या भतान दौऱ्यावर आहेत भूतानचे प्रधानमंत्री डॉ लोपे त्सेरींग यांनी मोदी यांचे पारो विमानतळावर स्वागत केलं यावेळी काही वरिष्ठ मंत्री आणि काही उच्चाधिकारी उपस्थित होते भूतानच्या लष्करानं दिलेली मानवंदनाही यावेळी मोर्दीनी स्विकारली

शेजारील मित्र देशाशी संबंध कीती महत्वपूर्ण आहेत ही बाब भूतानचा दौरा अधोरेखित करतो असं मोदी यांनी या दौऱ्याला स्रुवात करण्याआधी म्ह लं होतं या दौऱ्यामुळे दोन्ही देशांच्या लोकांची प्रगती आणि समृध्द भविष्य यासाठी भारताचे भूतानबरोबर असलेले मैत्रिपूर्ण संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला

त्याचबरोबर दोन्ही देशांमध्ये शिष् मंडळ स्तरावर चर्चा होणार असून यावेळी मोदी विरोधी पक्षातील नेत्यांचीही भे घेणार आहेत

याशिवाय मोदींच्या हस्ते दक्षिण आशियातील सॅ लाई साठीच्या स्प्रेशनचेही उद्घा न होणार असून रुपे कार्डच्या पहील्या प्प्याचंही ते उद्घा न करतील भूतानच्या रॉयल विद्यापीठाच्या विद्यार्थ्याशीही ते संवाद साधणार असून दोन्ही देशांदरम्यान विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी गणित आणि न्यायिक क्षेत्रात विविध करार करण्यात येणार आहेत उपराष्ट्रपती एम व्यंकेय्या नायडू आजपासून लीथ्नीया ला व्हीया आणि इस् ोनीया या तीन राष्ट्रांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले या दौऱ्यात त्यांच्याबरोबर उच्चस्तरीय शिष् मंडळ असेल उपराष्ट्रपती पहील्यांदाच अशाप्रकारे उच्चस्तरीय शिष् मंडळाबरोबर तीन बाल्यीक राष्ट्रांच्या दौऱ्यावर जात आहेत संबंधित राष्ट्रांबरोबर राजकीय व्यापारी आणि व्यावसायीक संबंध अधिक ृढ करण्याच्या हेतूनं या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे या दौऱ्याच्या माध्यमातून बाल्धीक राष्ट्रांना अनेक नव्या संधी प्राप्त होणार आहेत तसेच भारताबरोबरचे मैत्रिपूर्ण संबंध अधिक दृढ होऊ शकणार आहेत भारत आणि बाल्यीक राष्ट्रांमध्ये ऐतिहासिक आणि भाषिक संबंध राहीले असून बाल्यीक राष्ट्रांकडे अत्याध्निक तंत्रज्ञान तसंच नवनव्या संकल्पना आहेत तर भारताकडे प्रचंड मोठी बाजारपेठ आहे जम्म् आणि काश्मीरमध्ये चांगलं प्रशासन राबवण्यासाठी तसंच तिथल्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी घेतलेल्या निर्णयाला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेनं समर्थन दिल्याबददल भारतानं समाधान व्यक्त केलं आहे

या बैठकीत चीन वगळता सर्व राष्ट्रांनी भारताच्या निर्णयाला पाठिंबा दिल्याचं संय्क्त राष्ट्रसंघातले भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी बैठकीनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत सांगितलं जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा ह वण्याचा निर्णय हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याच्या भूमिकेवर भारत कायम आहे असं त्यांनी स्पष्ट केलं जम्मू कश्मीरच्या मुदद्दयावरून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तान तोंडघशी पडल्याच्या पार्श्वभूमीवर तिथल्या प्रसारमाध्यमांनी पाकिस्तानचा चेहरा उघडा पाडला आहे

एकीकडे पाकिस्तान जम्मू कश्मीरच्या मुददयावर जागतिक समर्थन मिळवण्यासाठी धडपडत आहे तर द्सरीकडे इस्लामिक सहकार्य संघ ना आणि इतर मुस्लिम राष्ट्रांकडून पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळालं नसल्याचं पाकिस्तानातील इतर वृतपत्रांनी म्ह लं आहे भारतीय व्यापार आणि व्यावसायिक व्यापकता यादृष्टीनं भारतात ग्ंतवणूक करणाऱ्या म्स्लिम राष्ट्रांना जम्मू कश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानला समर्थन देणं परवडणारं नाही याकडेही वृतपत्रांमधून लक्ष वेधण्यात आलं आहे जम्म् आणि कश्मीरमधील दूरसंचार सेवांवरील निर्बंध आज शिथील होण्याची शक्यता आहे जम्म् कश्मीरमध्ये नागरिकांना बाहेर पडण्याबाबतचे आणि द्रसंचार सेवांवरील निर्बंध प्प्या प्प्यानं उठवण्यात येतील अशी घोषणा राज्याचे म्ख्य सचिव ी

राज्यातील सरकारी कार्यालयांतील कामकाज नेहमीप्रमाणे सुरू झालं असून सोमवारपासून शाळाही सुरू करण्यात येतील असं त्यांनी स्पष् केलं गेल्या पंधरा दिवसात येथील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल सुब्रम्हण्यम यांनी त्यांचे आभार मानले प्रामुळे बंद असलेली मिरज मुंबई मार्गावरची रेल्वे वाहतूक आजपासून सुरू होत आहे त्यामुळे गेले काही दिवस रद्द केलेल्या महालक्ष्मी सह्याद्री आणि कोयना एक्सप्रेस गाड्या आजपासून धावू लागतील

राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत

वध्यात महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या सूर्वणमहोत्सवी कार्यक्रमात ते सहभागी झाले राज्यात न्कत्याच आलेल्या पूरात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल त्यांनी तीव्र द्ःख व्यक्त केलं प्रामुळे बाधित झालेले नागरिक लवकरच यातून सावरतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली केंद्र आणि राज्य सरकार पूरग्रस्तांसाठी सर्वतोपरी सहाय्य करेल अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी समारंभात सहभागी होण्याची मिळालेली संधी खूप आनंद देणारी आहे असंही ते म्हणाले आपल्या भाषणात त्यांनी महात्मा गांधी यांच्या कार्यकतृत्वाला उजाळा दिला तसंच विद्यार्थ्यांनी गांधीजींनी दाखवलेल्या मार्गाने जाण्याचं आवाहनही त्यांनी केलं दरम्यान आज सायंकाळी ते मुंबईत राजभवन इथं आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्लॅस्टीकम्क्तीच्या आवाहनाला प्रतिसाद देत उत्तर प्रदेशातल्या लखनऊ महानगरपालिकेनं कालपासून प्लॅस्टीक पिशव्यांच्या वापरावर दंडात्मक कारवाई सुरु केली आहे जम्मू काश्मीरमधे राजौरी जिल्ह्यात नौशेरा सेक्टर इथं अंदाध्ंद गोळीबार करत पाकिस्ताननं आज प्न्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आज सकाळी साडे सहाच्या सुमाराला पाकिस्तानी सैन्यानं भारतीय लष्कराच्या चौक्या आणि नागरी भागात उखळी तोफा आणि बाँबचा मारा सुरु केला मात्र अत्यंत दक्ष असलेल्या भारतीय सैन्यानं या हल्ल्याला चोख प्रत्यूतर दिलं दोन्ही बाजूंनी अद्याप हल्ला सुरु असल्याचं वृत आहे भारतीय बाजूनं जिवित किंवा इतर हानीचं वृत्त नाही बांग्लादेशची राजधानी ढाका इथं मीरपूरच्या रुपनगर परिसरात चलंतीका झोपडपट्पीला काल सायंकाळी आग लागली या दूर्घ नेत चारजण जखमी झाले हजारो रहिवाशी बेघर झाले असून मोठ्या प्रमाणावर मालमतेचं न्कसान झालं मात्रजिवीतहानी झाल्याचं वृत नाही या झोपडपट् ीत राहाणाऱ्यांपैकी अनेक नागरिक रेडीमेड कपड्याच्या कारखान्यात काम करतात

साडेतीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं हाँगकाँगला चीनबरोबर जोडणा या शेनझेन या शहरात चीनच्या निमलष्करी सशस्त्र पोलिस दलानं आज गर्दीला ताब्यात ठेवण्याच्या तंत्राचा सराव केल्यानंतर संचलन केलं पूर्णपणे स्वायत नसलेल्या हाँगकाँगमधल्या लोकशाहीवादी आंदोलकांना धडा शिकवण्यासाठी चीननं हे पाऊल उचलल्याचं वृत्त आहे मात्र हा सराव पूर्वनियोजित होता आणि हाँगकाँगमधल्या असंतोषाशी त्याचं देणंघेणं नाही असं चीनचं म्हणणं आहे हाँगकाँगमधे गेले काही दिवस स्ुरु असलेल्या आंदोलनामुळे तिथं हिंसाचाराच्या घटना वाढत असून काही दिवसांसाठी हाँगकाँग विमानतळही बंद ठेवण्यात आलं होतं

दरम्यान याच स्पर्धेच्या प्रुष ग ात आज भारताची सलामीची लढत मलेशियासोबत होणार आहे